अजित पवार माहिती कार्यालय सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात धान्य वाटप प्रकियेवर लक्ष देऊन सर्व गोरगरीबांपर्यंत धान्य पोहोचेल याची खात्री करावी असं उपम्ख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे पवार यांनी याबाबत सर्व पालकमंत्र्यांना आज पत्रं जारी केली धान्यवाटप लाभार्थ्यांच्या अडचणींचं तत्काळ निराकरण करावं असं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे

यापैकी तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना आज रुग्णालयातून स्टी देण्यात आली आहे त्यामुळे बुलडाणेकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे

जो एकमेव य्वक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता त्याला उपचारांती रुग्णालयातून स्ट्टी देण्यात आली आहे